तिसऱ्यालाटेचाहीइशारातजद्वारेवर्तवण्यातआलाआहेत्याम्ळेतिसऱ्याला टेपूर्वीनागरिकांचेलसीकरणव्हावेयासाठीकेंद्रआणिराज्यशासनाकडूनमिळणाऱ्यालससाठ्या व्यातिरिक्तनागप्रमहानगरपालिकास्वनिधीतूनलसखरेदीकरण्यासतयारआहे

यासाठीनिधीउभारण्याचीमोहीमस्रूझालीअसूनमाजीमुख्यमंत्रीआणिविधानसभेचेविरोधीप क्षनेतेदेवेंद्रफडणवीसयांनीआणिआमदारप्रवीणदटकेयांनीप्रत्येकी कोटीरुपयांचानिधीदेण्याचेपत्रदिलेअसण्याचेत्यांनीसांगितले

कालपासून लसीकरणाला गती आली असून प्ढील काळात आणखी लसी केंद्राकडून मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे

तात्याराव लहाने यांना दिले आहेत

अकोला येथे स्पर स्पेशालिटी रुग्णालय स्रू करण्याचे प्रस्तावित असून यासाठी आवश्यक असणाऱ्या इमारतीचे बांधकाम प्र्ण झाले आहे या रुग्णालयासाठी आवश्यक असणारे डॉक्टर आणि अन्य कर्मचारी यांची भरती प्रक्रिया लोकसेवा आयोगामार्फत करण्यात येत आहे मात्र हे कर्मचारी उपलब्ध होईपर्यंत न थांबता याच इमारतीत कोविड रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे स्मार्टपार्किंग मनपा नागप्र महानगरपालिका व नागप्र स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कारपोरेशन लिमिटेडच्या वतीने रामदासपेठ सेन्ट्रल बाजार रोड होटल त्ली इंपीरियल जवळ चार चाकी वाहनांसाठी तयार करण्यात आलेल्या स्मार्ट पार्किंग जनतेसाठी स्रु करण्यात आले कोरोनाम्ळे काही महिन्यापासून थांबलेले हे कार्य महापौरांच्या प्ढाकाराने सुरु करण्यात आले महापौरांनी आज या स्मार्ट पार्किंगची पाहणी केली महापौर आपल्या संदेशात म्हणाले की नागप्र स्मार्ट सिटी वाटचाल करीत आहे इथल्या नागरिकांसाठी स्मार्ट पार्किंग उपलब्ध होणे अभिमानास्पद बाब आहे नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि नागपूरला पार्किंगच्या त्रासापासून मुक्त करण्यास मदत करावी रश्मी श्क्ला राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात महत्वाची गोपनीय माहिती फोडल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांची चौकशी करायला मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे मात्र प्ढच्या स्नावणीपर्यंत श्क्ला यांना अटकेपासून संरक्षण दिलं आहे या प्रकरणात अटक होण्याची शक्यता वाटल्यानं श्क्ला यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती एस

शिंदे आणि न्यायमूर्ती मनिष पितळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होत आहे

या कर्जाद्वारे मिळालेला रकमेचा विनियोग

याअंतर्गत केंद्रसरकारच्या तसंच राज्य सरकारांच्या बीयाणं विषयक यंत्रणांकडे उपलब्ध असलेल्या जास्त उत्पादन देणाऱ्या जातीच्या बियाणांचं मोफत वाटप केलं जाणार आहे यातून देशभरातल्या स्मारे चार लाख हेक्टरहन अधिक जमिनीवर उत्पादन घेण्याचं सरकारचं नियोजन असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटल आहे

तसा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला आदेशान्सार कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक किंवा वैद्यकीय कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही

कोणत्याही परिस्थितीत ग्राहकास द्कानात स्वतः जाऊन खरेदी करता येणार नाही याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांनी नियोजन करण्याचे आदेश आहेत

केवळ अत्यावश्यक सेवेतील द्कानांना पार्सल स्विधेचीच परवाणगी असणार आहे तसेच कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही

स्मॉलमार्ट हीसंकल्पनाराबव्नबचतगटाच्यामहिलांनाआर्थिकप्रगतीसाधण्यासाठीमदतहोणारअसल्या चंत्याम्हणाल्या भरारी पथक भंडारा चोरट्या मार्गाने अवैध विक्री व खरेदी करणाऱ्या बोगस कंपन्या व खाजगी व्यक्ती यांच्या मुसक्या आवळण्यासाठी खरीप हंगामापर्वीच भंडारा जिल्ह्यात भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे शेतकऱ्यांची फसवणूक होव् नये म्हणून कोणत्याही अनधिकृत मान्यता नसलेल्या शासनाची बंदी असलेल्या बियाण्यांची व खतांची कोणत्याही बोगस कंपन्या किंवा त्यांचे खाजगी एजंट मार्फत शेतकऱ्यांनी खरेदी करू नये असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भंडारा हिंदुराव चव्हाण यांनी केले आहे शंभूराज देसाई वाशिम जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या गेल्या काही दिवसांपासून स्थिर आहे रुग्णवाढीचा आलेख खाली आणण्यासाठी कोरोना संसर्गाची साखळी तोडणे आवश्यक आहे

गावातील नागरिकांनी शासनाच्या नियमांचा पालन करत मास्क समिटायजर व सोशल डिस्टंसिंगचे पालन केले असल्याने कोरोनाला गावात शिरकाव करता आला नाही गजराज चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात काल सायंकाळच्या स्मारास गस्तीवर असलेल्या दोघा कर्मचाऱ्यांवर गजराज नामक हतीने अचानक हल्ला चढविला या हल्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कार्यालयातील वरिष्ठ रोखपाल प्रमोद गौरकार हे जागीच ठार झाले आहेत हि घटना काल सायंकाळच्या स्मारास ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील म्ख्य भागातील बोटेझरी येथे हती छावणीत घडली

निर्माण करण्यासाठी वध्यातील हिंदी विश्वविद्यालयाने एक पाऊल टाकले आहे आता वाहनांच्या वापराला ब्रेक लावून नियमित सायकलचा वापर करण्याचा निर्णय त्याची केली घेत आहे सुरु आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि प्रद्षण म्क्त परिसर बनविण्याकरिता वध्यातील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे क्लग््रु प्रो

या दरम्यान वादळी वाऱ्यासाह वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे